पेरणीच्या प्रतीक्षेतल्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

या राज्यांतील कोविड प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा ही चम ् घेईल दरम्यान जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे अमेरिकेतल्या दक्षिण उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजुनही कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी म्हटलं आहे

आज सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाला

बी एस ई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे

न्यायमूर्ती ए खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सॉलिसिटर जनरल तृषार मेहता यांनी माहिती दिली की बारावीच्या विदयार्थ्याच्या कामगिरीच्या आकडेवारीसाठी गेल्या परीक्षांमधील कामगिरीच्या आधारावर एक योजना तयार केली गेली आहे

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं चीनसमोर सपशेल शरणागती पत्करल्याचा आरोप महसूलमंत्री तसंच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे

आधी केंद्रानं राज्याला अडीच लाख क्विंटल मका आणि दीड लाख क्विंटल ज्वारी खरेदी करायला परवानगी दिली होती त्यासाठी या महिनाअखेरपर्यंत मुदत दिली होती मका खरेदीचं उददिष्ट पूर्ण झालं असून खरेदी केंद्रं बंद करण्याची वेळ आली आहे असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे

या कार्यक्रम मालिकेच्या द्रसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल राज्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी करुन बसलेल्या शेतकर्यारना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

या भागात दरवर्षी सोयाबीन पिकाची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते

यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून उर्वरित भागात सोयाबीनची पेरणी झाली आहे आता शेतकऱ्याना पावसाची प्रतीक्षा असून त्या अभावी दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं

त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून आर्थिक अडचणीत सापडलेले इथले हॉटेल्स रिसॉर्ट गाईड आणि अन्य मजूरांच्या वतीने हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी अनेक संघटनांकडून वारंवार केली जात होती यांच्या मागणीची दखल घेऊन प्राण्यांच्या स्रक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोअर झोन वगळता बफर झोनच्या सफारीसाठी येत्या एक ज्लैपासून राज्य शासनाने मंज्री दिली असल्याची माहिती ताडोबा क्षेत्र संचालक एन

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक यांना तत्काळ नवे कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांसोबत करारनामे करण्यात येत आहेत त्यान्सार योजनेतील पात्र शेतक यांचं थकित कर्ज शासनाच्या नावे होईल आणि शेतकरी बांधवांना नवे कर्ज मिळेल या प्रक्रियेला गती देताना आधार प्रमाणीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करावे असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिले

चंद्रपुर जिल्ह्यात प्रामुख्याने कापुस आणि सोयाबीनची पिके मोठया प्रमाणात घेण्यात येतात

भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात एका भारतीय सैनिकाला वीरमरण आलं सचिन विक्रम मोरे असं या सैनिकाचं नाव असून ते नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या साकुरी झाप इथले रहिवासी आहेत गलवान नदीत वाहन जाणाऱ्या दोन सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जम्म् आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले सोलापूर जिल्हयातले जवान सूनील काळे यांच्या पार्थिव देहावर काल बार्शी तालुक्यातील पानगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले